दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्ण पदकांचं शतक आता सविस्तर बातम्या पंतप्रधान देशाची गरज भागवू शकतील असं अल्प खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करून आर्थिक विकासामध्ये शास्त्रज्ञांनी योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं पंतप्रधानांनी काल पुण्यात आयसरच्या शास्त्रज्ञांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यांच्या कार्याचं कौतुकही केलं सीडॅकनं विकसित केलेल्या परमब्रह्म या संगणकाची त्यांनी पाहणी केली देशभरातील पोलीस प्रमुखांच्या शुक्रवारपासून पुण्यात सुरु झालेल्या राष्ट्रीय परिषदेतही काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल शुक्रवारपासून या परिषदेत उपस्थित आहेत

दूपारी पंतप्रधानांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आज या परिषदेचा समारोप होणार असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयक स्वतंत्र आराखडा या वेळी तयार केला जाण्याची शक्यता आहे

या निधीचा विनियोग हुतात्मा जवानांचे कुटुंबीय तसंच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो सैनिक कल्याण विभागाच्या वतीनं ध्वजदिनाचं आयोजन केलं जातं सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ काल पुण्यातल्या राजभवन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला ध्वजदिन निधी संकलन करणं हे एक मोठं देशकार्य आहे त्यामुळे आपण प्रत्येकानं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे मुंबईत ध्वजदिन निधी संकलन मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते ध्वजदिन निधी संकलनाचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे स्वच्छ स्वच्छता पंधरवडा स्वच्छ भारत अभियान आता लोकचळवळ बनली असून देशभरातली लहान मुलं स्वच्छतेची दूत बनली असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते संरक्षण विभागातर्फे राबवल्या जाणा या प्लॉगिग म्हणजेच फिरायला जाताना केली जाणारी स्वच्छता या मोहिमेला सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला

देशभरात नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण व्हावी हा या अभियानाचा उद्देश आहे

पूण्यात आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विदयार्थांनी प्रशालेच्या परिसराबरोबरच घोरपडी परिसरातील प्लास्टिकच्या कच याची साफसफाई केली

भूशी धरण स्वच्छता लोणावळ्यातल्या नौदलाच्या आय एन एस शिवाजी केंद्रानं भूशी धरण परिसरात स्वच्छता अभियान राबवलं यामध्ये कॅडेट्स अधिकारी आणि लोणावळा नगरपालिका तसंच कुरवंडे ग्राम पंचायतीनं सहभाग नोंदवला आय एन एस शिवाजीचे प्रमुख कोमोडोर के श्रीनिवास यांनी स्वच्छतेची गरज आणि महत्त्व यावेळी उपस्थितांना सांगितलं महापोर्टल महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीमधल्या त्रूटी दूर करण्यात येतील मात्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच होतील असं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी काल सांगितलं पुढच्या आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातली पदभरती पुढे ढकलण्यात आली आहे महापरीक्षा पोर्टल बद्दल येत असलेल्या तक्रारीच्या संबंधात काल बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला सीमा प्रश्न महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्री सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं सर्व संबंधित वकिलांची तातडीनं बैठक घेण्यात यावी तसंच एकनाथ शिंदे आणि छगन भूजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल मुंबईत दिले या संदर्भामध्ये आपण स्वतः ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्री झालेल्या बैठकीत ते बोलत होते

पारंपरिक शिक्षण शाखांची चौकट मोडून नव्या पिढीसाठी रोजगाराभिमुख शिक्षण मिळावं तसंच उच्च शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढावी या उद्देशानं या योजनेत सहभागी होण्यासाठी देशभरातील महाविद्यालयं आणि विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते पात्र संस्थांमध्ये विद्यापीठ विभागात राज्यातून शिवाजी विद्यापीठाचा या योजनेत समावेश झाला आहे तर महाविद्यालयांमध्ये पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज विनायकराव पाटील कॉलेज केआरटी कला बी एच

विज्ञान कॉलेज श्री शिवाजी कॉलेज आणि मुंबईतील डॉ बानूबेन महेंद्र नानावटी गृहविज्ञान महाविद्यालयाचा यात समावेश आहे देशभरातील पात्र सर्व शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उच्च शिक्षण संशोधनासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे नामविस्तार कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सुचविलं आहे परब आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत ख्याल गायन विभागात रत्नागिरीच्या चैतन्य परब यानं देशातून दूसरा क्रमांक पटकाविला आहे

गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे गायक पंडित जयतीर्थ मेवूंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे राहरी हरितक्रांतीनंतर आपण उत्पादनामध्ये भरीव वाढ केली असली तरी कमी पाण्याची आणि जास्त पाण्याची अशा दुहेरी समस्या आजच्या शेतीसमोर असल्याचं प्रतिपादन आदर्शं गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केलं ते काल अहमदनगर जिल्ह्यात राहूरी इथं एका राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते

तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला देशभरातून लाखों मुस्लिम बांधवानी उपस्थिती लावली आहे विमानतळ नवी मृंबईतल्या प्रस्तावित विमानतळासाठी स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांना त्यांची घर रिकामी करण्यासाठी पंधरा डिसेंबर ही शेवटची मृदत देण्यात आली आहे मात्र तत्पूर्वी ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे याबाबत सिडको प्रशासनानं एक बैठक घेतली या बैठकीत घरांचा पुरावा म्हणून त्यांचं छायाचित्रण करण्यासाठी ग्रामस्थांनी मान्यता दिली आहे नाशिक वस्तू आणि सेवा कर परताव्या संदर्भात जनजागृतीचा एक भाग म्हणून काल जीएसटी आयुक्तालयानं नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना जीएसटी परताव्या विषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली नक्षलवादी अटक नक्षलवाद्यांच्या भामरागड एरीया कमिटीची सदस्य असलेली पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक हिला शुक्रवारी गडघिरोली पोलिसांनी अटक केली

वन सातारा सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशनच्या वन विभागाच्या हद्दीत घोरपडीची शिकार करणाऱ्या आरोपीला दक्षता पथकानं अटक केली आहे

जलतरण कुस्ती नेमबाजी तलवारबाजी आणि अॅथलेटिक्स अशा काल झालेल्या सर्व क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवल

ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यान हे सामने होत आहेत हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून त्यात सध्या फरक संभवत नाही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे